पुरुषांच्या क्वाडूपल स्कल्स प्रकारात दत्तू भोकनाळ सवर्ण सिंग ओमप्रकाश आणि सुखमित सिंग यांनी सांघिक सुवर्ण पदक पटकावलं पुरुषांच्या लाईटवेट एकेरीत दृष्यंतनं तर पुरुषांच्या लाईटवेट दुहेरीत भगवान सिंग आणि रोहित शर्मा यांनी कांस्यपदक पटकावलं

ते काल औरंगाबाद इथं निवडक पत्रकारांशी बोलत हाते

लोकसभा आणि विधानसभांच्या निवडणुका एकाचवेळी घेण्याची शक्यता त्यांनी फेटाळून लावली आधार पत्राची आवश्यकता असलेल्या प्रत्येक प्रमाणीकरणासाठी चेहऱ्याची ओळख पटवणं अनिवार्य करण्याची घोषणा भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणानं केली आहे साधारणतः प्रमाणीकरण प्रक्रियेअंतर्गत कोणत्याही व्यक्तीची ओळख बोटांचे ठसे किंवा डोळ्याच्या बाहुल्या तपासून पटवली जाते त्यात आता चेहऱ्याची ओळख पटवण्याचा अतिरिक्त उपाय समाविष्ट होणार आहे वार्धक्यामुळे किंवा शारीरिक कष्टाच्या कामांमुळे ज्यांचे बोटांचे ठसे स्पष्ट नसतील त्यांचीही ओळख पटवणं या उपायामुळे शक्य होणार आहे हा उपाय सुरुवातीला सिम कार्डांसाठी आणि मग टप्प्याटप्प्यानं इतरत्रही लागू केला जाईल असं प्राधिकरणानं स्पष्ट केलं आहे अष्टपद्वी अभिनेते विजय चव्हाण यांचं आज मुंबईत दीर्घ आजारानं निधन झालं

मोरुची मावशी या नाटकातून आपल्या अभिनय शक्तींनं रसिकांच्या मनात स्थान निर्माण केलेल्या विजय चव्हाण यांनी नाटक मालिका चित्रपट अशा तीनही क्षेत्रात आपल्या अभिनयाची छाप उमटवली होती विनोदाचं अचूक टायमिंग आणि प्रेक्षकांना आपल्या संवादांनी आपलंसं करण्यात विजय चव्हाण यांचा हातखंडा होता श्रीमंत दामोदरपंत टूरटूर तू तू मी मी ही त्यांची गाजलेली नाटकं होती राज्यसरकारनं नुकतच चित्रपती व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार देऊन त्यांना गौरवलं होतं गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती त्यांच्यावर मुलुंड इथल्या रुग्णालयात उपचार सुरु होते तिथंच त्यांनी अखेरचा श्वास घेतला मुंबई शेअर बाजारात आज सकाळच्या सत्रात निर्देशांकात चढ उतार झाले